या देशांसोबत भारताचे संबंध अधिक द्रढ झाले असून हे देश जगात शांतता आणि समुद्धी प्रस्थापित करण्यासाठी कार्यरत असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं

अन्य देशांशी आदान प्रदान कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हे विद्यार्थी सिंगापूरला गेले आहेत

छत्तीसगढमधल्या रायपूर इथं ते आज वार्ताहरांशी बोलत होते नक्षलवादाचा हा शेवटचा टप्पा असल्याचं ते म्हणाले नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करुन हिंसेचा मार्ग सोडावा आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन गृहमंत्र्यांनी केलं आहे मराठा आरक्षणासंदर्भात नेमलेल्या राज्य मागासवर्ग आयोगानं आपला अहवाल आज राज्य सरकारकडे सुपुर्द केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाचा अहवाल आल्यानंतर पुढच्या पंधरा दिवसांत त्यावरील वैधानिक कार्यवाही पूर्ण करण्याची घोषणा काल केली होती

उद्योगमंत्री सुभाष देसाई खासदार चंद्रकांत खैरे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे या कार्यक्रमात सहभागी झाले कृषी क्षेत्रात उल्लेखनीय संशोधन करणारे शास्त्रद्य डॉ भगवान कापसे डॉ सतीश रैना डॉ ईश कुमार डॉ चंद्रा पाठक डॉ

यू बेग धूळे जिल्ह्यातले आधूनिक शेतकरी सुनिल पाटील यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

शेतकऱ्यांचा माल ग्राहकापर्यंत जाईपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान होतं त्यामुळे शेतमालावर प्रक्रिया करून त्याचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना मिळवून देण्याची या प्रकल्पाची संकल्पना आहे

बालकांमधल्या अपुऱ्या पोषणाच्या समस्येचं निवारण करण्यासाठी सरकारनं विविध कार्यक्रम आणि योजना राबवल्या आहेत असं ते म्हणाले नवी दिल्ली इथं आयोजित पोषण आव्हानांवरच्या राष्ट्रीय समितीच्या तिसऱ्या बैठकीत ते काल बोलत होते राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि राष्टीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमांच्या माध्यमातून बालक आणि किशोरांमधल्या पोषण अभावाचा शोध घेण्याचे पद्धतशीर प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती नड्डा यांनी दिली

मतदान तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि अशोक लवासा यांच्यासह त्यांनी राज्याचा दोन दिवस दौरा केला त्यानंतर ते काल भोपाळमध्ये बातमीदारांशी बोलत होते म्क्त आणि योग्य वातावरणात निवडणूक व्हावी यादृष्टीनं वेबकास्टिंगचा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले

हीमानं यावर्षी जकार्ता इथं झालेल्या आशियाई खेळांमध्ये एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकलं होतं युनिसेफच्या सदिच्छादताच्या रुपात ती भारतात य्निसेफच्या विविध कार्यक्रमांना सहकार्य करेल लहान मुलांचे अधिकार आणि गरजा याविषयी जागरुकता करणं बालकांच्या समस्या मांडणं तसंच मूलांच्या विकासात मार्गदर्शनाचं कामही ती करणार आहे यूनिसेफची सदिच्छाद्त म्हणून निय्क्ती होणं हा गौरवाचा क्षण असल्याची भावना हिमानं व्यक्त केली आहे

भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री साडेआठ वाजता सुरू होईल भारतीय महिलांनी पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत

आयर्लंडबरोबरचा सामना जिंकला तर भारताचं उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित होणार आहे